धावांचं आव्हान बलवान सुरक्षित समृद्ध आणि सर्वसमावेशक राष्ट्राची उभारणी करण्याकडे केंद्र सरकारची वाटचाल सुरु आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं या वाटचालीमागे सब का साथ सब का विकास साधण्याची प्रेरणा आहे असं राष्ट्रपती म्हणाले संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना ते आज बोलत होते सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून केंद्र सरकार जनतेच्या सर्व गरजा पुरवणा या सुविधा देण्यासाठी तसंच गैरकारभारामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वचनबद्द असल्याचं राष्ट्रपती म्हणाले पहिल्या कार्यकाळातला सरकारचा कारभार पाहूनच जनतेनं यावेळीही सरकारला दुसरी संधी दिली आहे असंही ते म्हणाले नवा भारत भयमुक्त असेल देशवासीयांचा स्वाभिमान अबाधित राहील देश गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि तिर महान नेत्यांच्या विचारांनी मार्गक्रमणा करेल असं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले राष्ट्रपर्तींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत केलेल्या अभिभाषणाची प्रत पटलावर ठेवल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं राज्यसभेत दोन नव्या सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर अध्यक्ष वैंकय्या नायडू यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सभागृहाचे नेते थावरचंद गेहलोत यांचा परिचय सभागृहाला करुन दिला त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करुन दिल्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झालं सभागहाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे नवी दिल्ली विं त्यांच्या निवासस्थानी आयोजित भोजन समारंभानंतर ते राज्यसभेतल्या सदस्यांशी बोलत होते तेलगू देसम पक्षाच्या राज्यसभेतल्या चार खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांची आज भेट घेऊन या चौघांनी त्यांच्याकडे तेलगू देसम पक्षाच्या सदस्यत्वाचे राजीनामे सादर केले राज्यसभेतला तेलगू देसम पक्षाचा संसदीय गट भाजपामध्ये विलीन करणारा ठरावही या नेत्यांनी पारीत केला सध्या राज्यसभेत तेलगू देसम पक्षाचे सहा खासदार आहेत पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा करण्यात येणार आहे योगाच्या माध्यमातून होणा या विविध प्रकारच्या फायद्यांबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो

या योगदिनाचा मुख्य कार्यक्रम झारखंडमधे रांची क्विं होणार असून या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत

देशभरात अनेक ठिकाणी योग दिनाचं आयोजन करण्यात आलं असून यामधे लाखोंच्या सख्येनं नागरिक सहभागी होतील राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मुख्य समारोह नवी दिल्लीच्या राजपथ क्षे होणार असून हा सोहळा आयुषमंत्रालय तसंच नवी दिल्ली महानगरपालिका यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित होणार आहे महाराष्ट्रात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम नांदेडमधे होणार असून त्याला बाबा रामदेव उपस्थित राहणार आहेत योगाचा विकास करण्यात आणि चालना देण्यात अमूल्य योगदान देणाऱ्यांसाठी असलेले प्रधानमंत्री पुरस्कार जाहीर झाले आहेत गुजरात मधल्या लाईफ मिशनचे स्वामी राजर्षी मुनी ठेलीच्या एन्टोनेटा रोझी मुंगेरचं बिहार स्कूल ऑफ योग आणि जपान मधलं जपान योग निकेतन हे या वर्षीचे पुरस्कार विजेते आहेत

पुरस्कार चषक प्रमाणपत्र आणि प्रत्येकी पंचवीस लाख रुपये असं पुरस्काराचं स्वरूप आहे चंदिगड मध्ये झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारच्या पुरस्कारांची सुरुवात करण्याची घोषणा केली होती युवा वर्ग क्रीडापटू आणि प्रसारमाध्यमातल्या मंडळींना क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री किरेन रिजीजू यांनी योग करण्याचं आवाहन केलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिनाची सर्व तयारी पूर्णत्वास आली असल्याचं रिजीजू यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना सांगितलं उद्या होणा या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणा यांसाठी गोव्यात मडगाव खेल्या रविंद्र भवनात आज सराव सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं पतंजली योग समिती नेहरु युवा केंद्र आणि विविध विभाग आणि संघटना उद्या होणा या मुख्य सोहळ्यात सहभागी होणार असल्याचं रविंद्र भवनये अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या विविध कार्यक्रमांविषयी माहिती देणारा कार्यक्रम उद्या रात्री आठ वाजता आकाशवाणीवरुन प्रसारित केला जाणार आहे त्यामुळे रात्री आकाशवाणीवरुन आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित केलं जाणारं राष्ट्रीय बातमीपत्र उद्या रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल बिहारमधे मेंदूज्वरानं त्रस्त जिल्ह्यांमधे मेंदूज्वराचा मुकाबला करण्यासाठी केंद्रसरकार आठ अत्याधुनिक जीवनरक्षक रुग्णवाहिका तैनात करणार आहे तसे आदेश केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिले आहेत तापाची लक्षणं वेळीच ओळखून प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी सोळा जिल्हा अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचा यांचं पथक कार्यरत असून एकंदर कामाचा दररोज आढावा घेण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं तूर डाळीच्या किंमतीत वेळीच तात्पुरती वाढ केल्यामुळे एक आठवड्याच्या आत किंमती स्थिरावल्याबद्दल ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी समाधान व्यक्त केलं आहे

पोलीस कोठडीतल्या आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी बडतर्फ पोलिस अधिकारी संजीव भट्ट यांना गुजरातमधल्या जामनगर न्यायालयानं आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली

भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अडवल्या विरोधात बंद पुकारल्यानंतर जामजोधपूर शहरात जातीय दंगा उसळला होता

वस्तू आणि सेवाकर परिषदेची पस्तीसावी बैठक उद्या नवी दिल्ली केंद्रीय आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील नफेखोरी प्रतिबंधक प्राधिकरणाचा कार्यकाळ एक वर्षानं वाढवण्याबाबत या परिषदेत चर्चा केली जाणार आहे त्याबरोबरच एक खिडकी परतावा यंत्रणा व्यावसायिकांना ई पावत्या देण्याबाबत यंत्रणा निर्माण करण्यावर या बैठकीत विचार विनिमय करण्यात येणार आहे पाकिस्तान बाबतच्या आपल्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही दहशत आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही असा पुनरुच्चार भारतानं आज केला दहशतवादाबाबत उलामबादच्या दिखाऊ कारवायांना आपण भूलगार नाही असं केंद्र सरकारनं आज स्पष्ट केलं नवी दिल्लीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सरकारची ही भूमिका स्पष्ट केली

उद्घाटन समारंभ सुरु असताना दोन्ही गटांनी बाँब आणि बंदुकांचा वापर करुन हाणामारी सुरु केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनीही हवेत गोळीबार केला थेम यू मॉलाँग अथवा स्वीपर्स लेन म्हणून ओळखण्यात येणा या परिसरातल्या रहिवाशांसाठी दीर्घकाळ सुरक्षित वातावरण असावं म्हणून मेघालय सरकारनं उपाय सुचवावा अशी विनंती पंजाब सरकारनं केली आहे हायन्यूट्रेप नॅशनल लिबरेशन कॉन्सिल या प्रतिबंधित संघटनेनं मागील वर्षापासून शेल्या रहिवाशांना वस्ती सोडून अन्यत्र जाण्यासाठी धमक्या दिल्या होत्या त्यामुळे या क्षेत्रात हिंसा आणि अशांतता पसरली होती मेघालयाच्या पश्चिम गोरा डोंगराळ भागातल्या तुरा धिं जपानी मेंदूज्वराचा प्रादुर्भाव झाल्याचं निदर्शनाला आलं आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येत असल्याचं मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास छोटया शेतक यांना किमान भरपाई म्हणून पाच हजार रुपये देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारनं घेतला आहे